वाढती रुग्णसंख्या पाहता पूण्यात पून्हा टाळेबंदी लागू करण्याचा जिल्हाधिका यांचा इशारा

केंद्र सरकारकडून आलेले मास्कच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून संबंधितांना वितरीत केले जात आहेत तरीही आपत्कालीन स्थितीत खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे

औरंगाबाद औरंगाबाद कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यातल्या अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येत आहे

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थित काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या कालावधीत उद्योग व्यापारही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जनतेने घरात राहन या संचारबंदीचं पालन करावं ही प्रशासनाची संचारबंदी नसून जनतेनं स्वत लागू केलेली जनता संचारबंदी आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं ही संचारबंदी सुरू होण्यासाठी अद्याप तीन दिवसांचा अवधी असल्यानं नागरिकांनी गरजेच्या वस्तू घेऊन ठेवाव्यात म्हणजे संचारबंदीच्या दरम्यान बाहेर पडण्याची गरज राहणार नाही असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी विजयक्मार लडकतपुणे

ऐक्या अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून ध्ळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या तेराशे च्या टप्प्यावर पोहोचली आहे त्यामुळे धुळे शहरात पुन्हा एकदा कडक लॉक डाऊन लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे

द्काने सम विषम पद्धतीने सकाळी नऊ ते पाच या वेळेत खूली करण्याची सूट दिलेली असताना अनेक दुकानदार नियमांचे पालन करीत नाही लोक मास्कचा वापर शारीरिक अंतर पाळणे याकडे सर्रास दुर्लक्ष करतात त्यामुळे रोज रुग्णसंख्या वाढत आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी ध्ळ्याह्न नितीन जाधव

तिथल्या परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला हा आढावा संचारबंदीच्या पहिल्या दिवशी वैद्यकीय सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद असल्यानं रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला कृषी उत्पन्न बाजार समितीमधले सर्व व्यवहार बंद राहिले विनाकारण कुणीही रस्त्यावर फिरू नये यासाठी चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात होता वरिष्ठ पोलीस अधिकारी फिरत्या वाहनांवर बसवलेल्या सायरन माईकवरून नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन करताना दिसले शहरात पुढील नऊ दिवस संचारबंदीची कडक अंमलबजावणी होणार असल्यानं ग्रामीण भागातल्या नागरिकांनी शहरात येऊ नये असं आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे दरम्यान ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या गावांमधले व्यवहार स्थानिक नागरिक स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवत आहेत हिंगोली हिंगोली शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानं हिंगोली शहरात काल पासून पाच दिवस अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे शहरात सर्वत्र कडे कोट बंदोबस्त असून पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी केली जात आहे प्णे जिल्हाधिकारी प्णे शहराबरोबरच लगतच्या ग्रामीण भागात आणि काही ठराविक ताल्क्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून ही परिस्थिती अशीच राहिली तर जिल्ह्यात अधिक कठोर भूमिका घेऊन प्रन्हा टाळेबंदीसारख्या उपायांची अंमलबजावणी करावी लागेल असा इशारा प्ण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काल दिला

त्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयाच्या परिसरातील नव्या करोना रुग्णालयात आता खाटांची संख्या वाढवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे

मात्र करोनाच्या रुग्णांसाठी वॉर्डात दोन खाटामध्ये ठरावीक अंतर ठेवावे लागते त्यामुळे सध्या सहाशे खाटापर्यंत क्षमता आहे

त्यात आता रुग्ण वाढण्याच्या शक्यतेने आणखी दोनशे खाटाची सुविधा वाढविण्याचा प्रयत्न आहे येत्या पंधरा दिवसांत ही सुविधा कार्यान्वित केली जाईल

जे मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी दिली

त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्यानंतरही उपाययोजना करणे शक्य होईल तसेच रुग्णांना सेवा देणे उपचार देणे शक्य होणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे म्हैसेकर सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता मृत्यूदर लक्षात घेऊन तज्ज्ञांचं एक पथक तिथं पाठवण्यात आलं आहे येत्या आठवडाभरात परिस्थितीत बदल झालेला दिसेल असा विश्वास विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी काल प्ण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण शंभर टक्के असून अद्याप कोरोना विषाणूची बाधा झाल्याने एकही व्यक्ती मृत झाल्याचं वृत्त नाही कारवाई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक बसावा म्हणून लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी स्वतः काल रस्त्यावर थांबून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आकाशवाणी प्णे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार